जेश ए मोहम्मद चा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरक्षादलाचे मानले आभार वाढीव विज बिलाविरोधात भाजपा महिला मोर्चाचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असून संबंधीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

पुढचे सहा ते सात आठवडे हे कोरोनाच्या दृष्टीनं जिकरिचे आहेत कारण काही देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे

राज्याच्या अन्य भागात मात्र मुलांचं आरोग्य आणि शैक्षणिक हीत लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनानं योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जैश ए मोहम्मद च्या जम्मू आणि काश्मीरमधील तळागाळातील लोकशाही प्रक्रियेवर केलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याबद्दल सुरक्षादलाचे आभार मानले आहेत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना ठार केले दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके होते यातून त्यांची घातपाताची मोठी कारवाई करण्याचा उद्देश होता त्यांचे प्रयत्न उधळून लावले असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

मतदारांना आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक जोनमध्ये एक कर्मचारी हा यादी आणि संगणकाचासह राहील अशी माहिती या निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली मतदानाच्या वेळी कुठलाही पेन अथवा मोबाईल मतदान केंद्रावर आणू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी मतदारांना केले आहे

सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतूल झेंडे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना दिली नियम मोडून गर्दी झाली तर त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाद्र शकतो हे टाळता यावं यासाठी हा प्रस्ताव दिल्याचं त्यांनी सांगितलं

पुण्यातल्या पोलीस संशोधन केंद्रातल्या पोलिस वस्तू संग्रहालयाचं आज राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन झालं पोलीस संशोधन केंद्राच्या आवारात साकारलेल्या कॉमन मॅन पोलीस मैत्री शिल्पाचंही अनावरण यावेळी झालं या वस्तूसंग्राहलयात मांडलेल्या छायाचित्रांतून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या गौरवशाली गाथा सामान्य नागरिकांना पाहता येतील पोलीसांची प्रतिमा सुधारावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हे वस्तूसंग्राहालय उभारलं असल्याचं जयस्वाल यांनी यावेळई सांगतलं कोरोना काळात पोलीसांनी अतुलनीय काम केलं आणि त्याचं नागरिकांनी कौतूकही केलं आता पोलीसांना त्यापुढे जाऊन काम करावं लागेल असं ते म्हणाले केंद्रसरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातल्या एका रुग्णांचा आज मृत्यू झाला

श्रीमंत चव्हाण यांनी दिली

भाजपाच्या महिला आघाडीतर्फे मुंबईतल्या महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अनवाणी पायांनी भाजपाच्या महिला आघाडीनं मुंबईतल्या प्रकाशगडावर मोर्चा काढला आहे हे सरकार प्रेतावरच्या टाळ्वरचं लोणी खाणारं सरकार आहे जनतेला फसवून हे सरकार बसलं आहे अशी टीका महिला आघाडीच्या नेत्या रितू तावडे यांनी केली आहे प्रकाशगड या ठिकाणी पोहचूनही भाजपाच्या महिला आघाडीने सरकारविरोधी घोषणाबाजी केली टाळेबंदीच्या काळातल्या वाढीव वीज बिलाच्या बाबतीत सरकार गंभीर असल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

कृषी वीज धोरणास सरकारनं मंजुरी दिली असून सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीज पुरवठा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मागच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं थकबाकी वाढवली आणि त्याची चौकशी करणार असल्याचं राऊत यावेळी म्हणाले वीजबिलावरुन विरोधकांचं राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला राज्य सरकारने भाजपाच्या काळातल्या ऊर्जा विभागाच्या थकबाकीची चौकशी करायचे दिलेले आदेश हास्यास्पद असल्याची टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते आज नागपुर इथं वार्ताहरांनी बोलत होते

उर्जाविभागाची थकबाकी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातली असल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला दरवर्षी दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून सि

आयच्या माध्यमातून केली जाणारी कापूस खरेदी अद्याप झालेली नाही खरेदीसाठी होत असलेल्या या विलंबामुळे वाशीम जिल्ह्यातल्या बाजारपेठेतले व्यापारी शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करत आहेत अशी शेतकऱ्यांची तक्रार असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे

सार्वत्रिक आरोग्यसेवेच्या प्रवासात भारतानं एक महत्वाचा टप्पा पार केला आहे

मिशन बिगीन अगेन अंतर्गत सिंधूदूर्ग जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर जलक्रीडा सुरु करायला जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आज यासंदर्भातले आदेश जारी केले मात्र यासाठी राज्य शासनानं आखून दिलेले कोरोनाप्रतिबंधक नियम मानक कार्यप्रणाली आणि उपाययोजनांचं पालन करणं बंधनकारक असेल असंही मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथल्या विमानतळावरून आजपासून स्पाइस जेटच्या बंगरूळ आणि हैदराबाद विमान सेवेला प्रारंभ झाला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ झाला ही विमानसेवा सुरु झाल्यानं देशातली दोन महत्वाची शहरं नाशिकशी जोडली जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या उद्योग आणि पर्यटन वाढीला जालना मिळेल आणि विकासाला हातभार लागेल असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला खरेदीदार आणि हमाल यांच्या वादामुळे गेल्या तीन दिवसांपासुन लातूरचा आडत बाजार बंद आहे लातूरच्या आडात बाजारात सध्या दररोज हजारो क्विंटल सोयाबीनची आवक आहे बाजार सुरु व्हावा यासाठी बैठका सुरु असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आल असून तो लवकर सुरु झाला नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातल्या कळंबणी इथल्या जिल्हा रुग्णालयात शासकीय रक्तपेढी सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य आणि कूट्रुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आज केली दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

याशिवाय पर्यटनकेंद्र असलेल्या दापोलीच्या समुद्रकिनारी होणारे अपघात लक्षात घेऊन फिरत्या रुग्णवाहिकेसाठी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करु असं आश्वासनही टोपे यांनी यावेळी दिलं संविधान दिनाचे औचित्य साधून येत्या दि

या मागणीचे पत्र रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पदोन्नतीबाबत राज्य सरकार च्या मंत्रीगटाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलं आहे

त्या जागा भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकार निर्णय घेऊ शकते असंही त्यांनी आपल्या या पत्रात म्हटलं आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे पुढील दोन दिवस शहर परिसरातलं ढगाळ वातावरण कायम राहणार असून यावेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे